ते आज पीटीआयला मुलाखत देताना बोलत होते जीएसटी अर्थात पेट्रोलियम उत्पादनांना वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणणं हा इंधनाची किंमत कमी करण्याचा एक मार्ग असून जीएसटी परिषदेनं तसा प्रस्ताव पाठवला तर महाराष्ट्र सरकार त्याला पाठिंबा देईल असं ते म्हणाले

या मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा काँप्रेस आणि सहकारी पक्षांनी त्यांची सत्ता असलेल्या राज्यांमधून पेट्रोलियम पदार्थांवरचे कर मागे घ्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली उद्या भारत बंदचं आवाहन करणा या विरोधी पक्षांचा त्यांनी निषेध केला काँप्रेसनं विरोधी पक्ष म्हणून पेट्रोल डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारला पाठिंबा द्यावा विरोधाची भूमिका घेऊ नये तरच त्यांच्या आंदोलनाला अर्थ राहील असं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते काँप्रेसचे काही मुख्यमंत्री पेट्रोलवर जीएसटी लागू करायला विरोध करतात आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन पुकारतात हा विरोधाभास जनतेची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप भंडारी यांनी यावेळी केला जीएसटी कक्षेत पेट्रोल डिझेल आणायला त्यांनी पाठिंबा दिला तर इंधन दरवाढीचा प्रश्न तात्काळ निकाली निघेल असा विधासही त्यांनी यावेळी व्यक्त केला दरवाढ कमी करण्यासाठी ही अत्यंत गरजेची बाब असून केवळ सरकारवर दरवाढीचं खापर फोडण्यापेक्षा विरोधी पक्ष म्हणून त्यांनीदेखील त्यांची जबाबदारी ओळखणे गरजेचे असल्याचे भंडारी म्हणाले पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात उद्या काँप्रेससह अनेक विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बदमधे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनीही सहभागी व्हावं असं आवाहन मुंबई काँप्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं आहे या बंद मध्ये लातूरकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय काँप्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झालेले असताना देशात ते वाढवले जात आहेत यामुळे महागाईचा भडका उडाला आहे असं देशमुख यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे बंद दरम्यान शासकीय खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही कोणालाही इजा पोहचणार नाही याची दक्षता घेत काँप्रेस कार्यकर्ते बंद यशस्वी करतील असंही त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कारांमधे यंदा महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत विशेषत राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या योजनांमुळे झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेतली आहे मनरेगा अंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्याचा पुरस्कार गडचिरोलीला प्रभावी अंमलबजावणीसाठीचा पुरस्कार गडचिरोलीतल्या नागरी ग्रामपंचायतीला आणि उल्लेखनीय कार्यासाठीचा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या खुटाघर इथल्या ग्राम डाकसेवक नूतन प्रकाश यांना जाहीर झाला आहे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज पुण्यात मुस्लीम मूक महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा अथवा रंगाचा झेंडा न घेता तिरंगा ध्वजाच्या मागे मुस्लीम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आरक्षणाच्या मागणीबरोबरच मुस्लीम समाजाला अँट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण द्या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डात हस्तक्षेप नको मुस्लिमांवरचे हल्ले थांबवा असे फलक मोर्चेकऱ्यांनी झळकवले या मोर्चाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता देशातल्या प्रत्येक कुटुंबाला घर असावं या उद्देशानं सुरु केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ राज्यात अनेकांना मिळाला आहे परभणी जिल्ह्यातल्या धारडीबोळ गावाचे रहिवासी भारत बाब्राव कांबळे हे या योजनेचे एक लाभार्थी त्यांनी सांगितलं सामान्य माणसाचं हित लक्षात घेऊन शासन अनेक योजना राबवत असून या योजनांचा लाभ तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवत आहोत असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातल्या देवर्डे इथं ग्रामपंचायत इमारत आणि विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सत्ता हे जनतेमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करण्याचं एक साधन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं आज भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या समारोप सत्रात बोलत होते केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बेठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली

विरोधी पक्षांनी नकारात्मक राजकारण केल्याचा आरोपही या प्रस्तावात केला आहे

त्यामुळे ते अधिक निष्क्रीय ठरत आहेत अशी टीकाही त्यांनी केली मराठवाङ्यातल्या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्या आठवङ्याच्या तुलनेत किंघित घट नोंदवली गेली आहे विभागात पुन्हा एकदा पावसाचा खंड पडल्यामुळे पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली नाही

त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत असल्याच आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यात आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला तर कालव्यात वाहन गेलेल्या एका मुलांचा शोध सुरू आहे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात चांभारवाडी इथं आज पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या एका चौदा वर्षीय मुलाचा तलावात बुड्न मृत्यू झाला नाशिक जिल्ह्यात पाटोदा इथंही आज दुपारी खांदेमळणीसाठी पालखेड कालव्यात उतरलेला गोक्ळ तनपुरे हा इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी पाण्यात वाहन गेला तर यवतमाळच्या पांढरकवडा इथं खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुड्रन तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातल्या माहली गावाजवळ आज सकाळी एक चारचाकी गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळली या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी आळे फाटा इथल्या रूग्णालयात दाखल केलं आहे

दिग्रसकर यांनी फेटाळून लावला आहे

येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा कुलाबा वेधशाळेचा अंदाज आहे